साधनातायडेयांच्याअध्यक्षतेखालीसहासदस्यीयसमितीगठीत

परतअशीघटनाकुठेहीघडूनयेयासाठीप्रयत्नकरणारअसल्याचंसांगूनयारूग्णालयाचंफायरऑडिटलवकरचकेलंजाणारअसल्याचंमुख्यमंत्रीउ द्धवठाकरेयांनीसांगितलं भंडाराजिल्हारुग्णालयालाभेटदिल्यानंतरतेबातमीदारांशीबोलतहोते यारूग्णालयातजैक्ट्रिकदोषहोताकायाचीहीचौकशीहोणारअसूनराज्यातल्यासर्वचरुग्णालयाचंफायरआणिस्ट्रक्चरलअँडिटकर णारअसल्याचंमुख्यमंत्र्यांनीसांगितलं

कोल्हापुरातल्यारुग्णालयांचंफायरऑडिटकरायच्यासूचनाहीदिल्याचंउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीसांगितलं तेआजकोल्हापूरातबातमीदारांशीबोलतहोते

साधनातायडेयांच्याअध्यक्षतेखालीसहासदस्यीयसमितीगठीतकेलीआहे हीसमितीशासनालातीनदिवसातअहवालसादरकरेल असंआरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीकालभंडाराजिल्हारुग्णालयालाभेटदिल्यानंतरसांगितलं बेफिकिरीदाखवणाऱ्यातसंचदोषीअसणाऱ्यासंबंधितांवरकठोरकारवाईकेलीजाईल असंत्यांनीस्पष्टकेलं स्ट्रक्चरल फायरआणिएक्स्टींग्विशएडिटआणिरुग्णालयातनेमकास्फोटहोण्याच्याकारणांबाबतहीहीसमितीशासनालाअहवालसादरकरेलअसंटोपेयां नीसांगितलं

आरोग्यमंत्र्यांनीत्यांच्याघरीजाऊनकुटुंबियांचंसांत्वनकेलं यावेळीविधानसभेचेअध्यक्षनानापटोलेआणिजिल्ह्याचेपालकमंत्रीविश्वजीतकदमउपस्थितहोते भंडारादुर्घटनेच्यापार्श्वभूमीवरआगीबाबतमुंबईतल्यासर्वरुग्णालयआणिप्रशासकीयअधिकाऱ्यांनीसतर्कअसायलाहवं असंमुंबईमहापौरकिशोरीपेडणेकरयांनीसांगितलंय दिल्लीआणिअंधेरीतल्याआगीच्यादुर्घटनेनंतरमुंबईतल्यासर्वरुग्णालयांच्याफायरऑडिट चेआदेशदिलेहोते अग्निशमनदलानंहीकाळजीघ्यावी सर्वरुग्णालयांनीअग्निसुरक्षायंत्रणासज्जठेवाव्यात असे आदेशपालिकाप्रशासनालादिलेआहेत तसंचरुग्णालयांच्याफायरऑडिटचाअहवालमागवलाअसल्याचंपेडणेकरयांनीसांगितलं राज्यसरकारनंविरोधीपक्षातल्याअनेकनेत्यांचीसुरक्षाकमीकेलेआहेत त्यातविधासभेतलेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीस मनसेअध्यक्षराजठाकरे भाजपाचेप्रदेशध्यक्षचंद्रकांतपाटीलयांचासमावेशआहे हानिर्णयसूडबुद्धीनंघेतलेलाअसूनराज्यसरकारच्याकोत्यामनोवृत्तीचंदर्शनघडविणाराआहे अशीटीकाप्रदेशभाजपाचेमुख्यप्रवक्तेकेशवउपाध्येयांनीकेलीआहे

आमचीसुरक्षाकाढलीअसलीतरीहीजनतेच्याहिताच्यासुरक्षेसाठीआमचाआवाजआणखीधारदारहोईल असंत्यांनीम्हटलंय

केंद्रसरकारनंआवश्यकतेबदलकरूनहेकायदेलागूकरावेतअसासूरयाचर्चासत्रातदिसूनआल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे याकायद्याचीमाहितीशेतकऱ्यांनासमजावूनसांगण्यासाठीसंघटनेनंराज्यभरकार्यक्रमआयोजितकेलेआहेत असंनांदेडजिल्हाशेतकरीसंघटनेचेअध्यक्षशिवाजीरावशिंदेऊंचेगावकरयांनीप्रास्ताविकभाषणातसांगितले याकायद्यातल्यात्र्टीदुरकरणे आवश्यकआहे त्याशिवायहेकायदेशेतकऱ्यांच्याउपयोगाचेठरणारनसल्याचंहीत्यांनीयावेळीसांगितलं

स्वामीविवेकानंदांचीजयंतीसाजरीकरण्यासाठीदरवर्षीयामहोत्सवाचंआयोजनकेलंजातं एकआठवडाचालणाराहामहोत्सवयावर्षीकोरोनाच्यापार्श्वभूमीवरऑनलाउहोणारअसूनयामध्येस्पर्धात्मकतसंच विरसांस्कृतिककार्यक्रमांचं आयोजनकेलंआहे याबरोबरचमार्शलआर्ट्स प्रदर्शनं वद्यारिकमार्गदर्शन युवाकलाकारांचेमेळावे चर्चासत्र तसंचसाहसीकार्यक्रमअशीविविधकार्यक्रमांचीरेलचेलयामहेत्सवातअसणारआहे

मुंबईसुरक्षित सुंदरआणिआरोग्यदायीबनवण्यासाठीसुरुअसलेल्याकामांचीपर्यावरणमंत्रीआदित्यठाकरेयांनीकालपाहणीकेली आंतरराष्ट्रीयदर्जाचंतंत्रज्ञानवापरूनमुंबईतनिर्माणहोतअसलेल्यासुरक्षित आकर्षकपदपथाचीत्यांनीपहाणीकेली दादरश्वेसेनापतीबापटमार्गउड्डाणपुलाखालीप्रशस्तमोकळ्याजागेतनिर्माणहोतअसलेल्यालोकोपयोगीउद्यानाच्याकामाचात्यांनीआढावाघेत ला

साठा याबाबतच्यादंडात्मकतरतुदीलामुंबईउच्चन्यायालयाच्याऔरंगाबादखंडपीठातकाहीव्यापाऱ्यांनीआव्हानदिलंहोतं मात्रसर्वोच्चन्यायालयानंराज्यसरकारच्यातरतुदीकायमठेवल्याआहेत

विविधराज्यांमधल्याकोरोनाच्यास्थितीबाबततसंचलसीकरणीच्यातयारीबाबत आढावाघेण्यासाठीउद्याप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीहेदूरचित्रसंवादाच्यामाध्यमातूनसर्वराज्यांच्यामुख्यमंत्र्यांशीसंवादसाधणारआहेत

ब्लडाणाजिल्ह्यातखामगावतालुक्यातघाटपूरीगावाच्याअलीकडेबोलेरोपिकपगाडीनंद्चाकीलाजोरदारधडकदिल्यामुळेद्चाकीवर असलेलेपती पत्नीगंभीरजखमीहोऊनजागीचठारझाले

शिवसेनाप्रमुखआणिव्यंगचित्रकारअसलेल्याबाळासाहेबठाकरेयांच्याजयंतीनिमित्तबृहन्मुंबईमहानगरपालिकेच्यावतीनंबालचित्रक लास्पर्धेचंआयोजनमहापौरकिशोरीपेडणेकरयांनीकेलंआहे